ठळक बातम्या

राज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

गडचिरोली पोलीसांतर्फे जहाल नक्षलवादी दाम्पत्य नर्मदाक्का आणि किरणक्मार यांना अटक

राज्यातील द्रष्काळ निवारणासाठी केंद्राचा निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी

विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाङ्याच्या द्ष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात द्ष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये वेळेत पूर्ण करावेत असे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथ सांगितलं

फडणवीस म्हणाले आंतरराज्यीय दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार पार गिरना पार गोदावरी दमणगंगा वैतरणा गोदावरी दमणगंगा एकदरे गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्याऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल या माध्यमातून ज्या भागामध्ये पाणीसाठा उपलब्ध होईल त्या भागात पाणीप्रवठ्याचा समतोल राखण्याची दक्षता ध्यावी आणि मराठवाड्याच्या द्ष्काळी भागात पाणी प्रवठा कसे करता येईल याचं योग्य नियोजन करावं हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यातून समन्वयाने योग्य तो मार्ग काढून लोककल्याणकारी प्रकल्प म्हणून कालमर्यादेत पूर्ण करावेत त्यामुळे मराठवाडा आणि ज्या भागात द्ष्काळ आहे त्या भागात पाणीसाठा उपलब्ध होईल असही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं खाजगी व्यापाऱ्यांसाठी त्रडाळ निर्यातीची मर्यादा चार लाख टनापर्यंत वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असूनख्ल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याचे निर्देश सरकारनं नाफेडला दिले आहेत अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला मोसमी पाऊस लांबल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रम्ख दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य आणि जहाल नक्षली नर्मदाक्का हिला तिचा पती किरणक्मार याच्यासह गडचिरोली पोलिसांनी अटक केली

आज याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं की गेल्या अनेक दिवसांपासून नर्मदाक्का आणि किरणक्मार यांचा शोध घेत होते दोघेही तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने नर्मदाक्का आणि किरणक्मार यांना सोमवारी अटक केली नर्मदाक्का हिच्याच नेतृत्वात जिल्ह्यात बहतांश नक्षली कारवाया केल्या जात होत्या

किरणक्मार एका मासिकाचे काम पाहत होता

या घटनेम्ळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून आदिवासींनी स्वत प्ढे येऊन नक्षल्यांना गावबंदी करावी अस आवाहन श्री

नक्षली नर्मदाक्का हि आंध प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गदावाराम मंडळ मधील कोडापावन्र इथली रहिवासी असून तिचा पती किरण क्मार इस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजानगरम मंडळातील नारेन्द्रप्रम इथला रहिवासी आहे सरकारने अनुसूचित जमातीसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या शाळा नवोदय विदयालयाच्या धर्तीवर असतील

त्या धोरणान्सार या शाळा स्रु करण्यात आल्याच आदिवासी कल्याण व्यवहार मंत्रालयाचे मंत्री अर्ज्न म्ंडा यांनी नवी दिल्ली इथ एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं गोंदिया जिल्ह्यातील अन्सूचित जमाती आणि इतर पारंपारिक वन निवार्सींचे वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजक्मार बडोले यांनी संबंधित विभागाला दिले मंत्रालयात गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनी दावा प्रकरणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री बडोले बोलत होते यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदिवासी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत त्यावेळी श्री बबनराव लोणीकर यांनी ही मागणी केली शासनामध्ये य्वकांना सहभागी करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे

म्ख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातून निवड झालेल्या युवकांचा उत्साह नावीन्यपूर्ण दृष्टिकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा आणि सोबतच य्वकांनाही शासनासोबत काम करण्याचा अन्भव मिळावाहे या कार्यक्रमाचं म्ख्य उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे एक लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे यानिमित्ताने शिक्षण क्रीडा य्वक कल्याण आणि वैदयकीय क्षेत्रात योगाचे महत्त्व आणि त्याचा अवलंब याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासन विचाराधीन असून छत्तीसगढ आणि हरियाणा राज्यांनी निर्माण केलेल्या योग आयोगाचाही अभ्यास करण्यात येणार आहे

योगाला आता वैद्यकीय चिकित्सा आणि जीवनपदधतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत नागपूर इथ रामदेवबाबा य्निव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

श्री रामदेवबाबा सार्वजनिक समिती नागपूर यांच्या माध्यमातून या विदयापीठाची स्थापना होत आहे या संस्थेकडून यापूर्वीच व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विषयाचे अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विदर्भातील उद्योगांसाठी मन्ष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने जिओ टेक इंजिनिअरिंग हीट पॉवर इंजिनिअरिंग एनर्जी मॅनेजमेंट असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत याचा लाभ नागपूर परिसरातील विदयार्थ्यांसह उदयोगांना होणार आहे

या बैठकीत विदयापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधान मंडळासमोर सादर करण्याच्या विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली य्वा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे शिखर धवनला झालेल्या द्खापतीम्ळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानंपंत याची निवड करण्यात आली आहे भारतीय संघाच्या उद्या होणाऱ्या न्यूझीलंडविरुदधच्या सामन्यापूर्वी तो इंग्लंडला भारतीय संघात दाखल होईल माहितीचे बातमीत रुपांतर होऊन माध्यमादवारे लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत बातमीची विश्वासार्हता जपली गेली पाहिजे असं मत राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विद्यापीठाचे क्लग्रू डॉ सिद्धार्थविनायक काणे यांनी आज विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या विस्तारित इमारतीच उद्घाटन करताना व्यक्त केलं जनसंवाद विभागातील अत्याध्निक तंत्रज्ञान विदयार्थ्यांना फायदा होणार असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले याप्रसंगी विद्यापीठाचे प्रक्लग्रू डॉ प्रमोद येवले आणि प्रभारी क्लसचिव डॉ विनायक देशपांडे उपस्थित होते विभाग प्रम्ख डॉ धर्मेश धावनकर यांनी जनसंवाद विभागातील विदयार्थ्यांना विभागाच्या या सोयी सुविधांचा लाभ त्यांच्यात कौशल्य निर्माण करण्यास सहायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला अमरावती जिल्ह्यात य्वक विद्यार्थ्यांत योगविषयक आवड निर्माण करण्याच्या हेतूने जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे योगदिन कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन दि

यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब पंचायत समितीसमोर आज पहाटेच्या स्मारास झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेतनाद्रुस्त ट्रकच्या द्रुस्तीचे काम स्रू असतानानागप्रकडे जाणाऱ्या द्सऱ्या भरधावट्रकनं नाद्रुस्त ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात घडला पूर्व मध्य अरबी सम्द्रातील वायू चक्रीवादळ तीव्र झालं असून ते ग्जरातच्या किनाऱ्याकडे येत आहे

किनारपट्टीवरील प्रभावित जिल्हयातील लोकांना तिथून सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आलं आहे स्थानिक प्रशासनानं सर्वप्रकारे तयारी केली असून सावधगिरीचे उपाय करण्यात आले आहेत दरम्यान विदर्भात आणि छत्तीसगढ तसच मध्य प्रदेशात स्रु असलेली उष्णतेची लाट प्ढील दोन तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान व्यक्त केला आहे

विदर्भातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे